काल राष्ट्रपतीभवन इथं म्यानमारचे राष्ट्रपती यु वीन मिंट यांचं स्वागत केल्या नंतर ते बोलत होते शेजारी प्रथम या भारताच्या धोरणानुसार म्यानमारला विशेष प्राधान्य प्राप्त झालं आहे असंही ते म्हणाले ऊर्जा परिवहन डिजिटल जोडणी पर्यटन आणि पुरातत्त्व व्यवस्थापन आदी क्षेत्रात दोन्ही देशांमधले संबंध आणखी वृद्धिंगत करण्याची गरज कोविंद यांनी व्यक्त केली आज राष्ट्रीय विज्ञान दिवस देशभर साजरा केला जात आहे

रामण यांनी याच दिवशी त्यांच्या नोबेल पुरस्कार विजेत्या रामण फेक्टचा शोध जाहीर केला होता

त्यांच्या या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो त्याचं औचित्य साधून आज विज्ञान दळणवळण क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना तसंच महिला शास्त्रज्ञांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त सर्व वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर लोकांचं जगणं सुखदायी आणि आनंदी व्हावं यासाठी करावा असं आवाहन नायडू यांनी शुभेच्छा संदेशात केलं आहे तर देशात नव्या कल्पना आणि संशोधनासाठी अधिक चांगलं वातावरण निर्माण करण्याकरता सरकार अनेक प्रयत्न करत आहे असं प्रधानमत्र्यांनी म्हटलं आहे भारतीय विज्ञानाचा भरभराट सातत्यानं होत राहील आणि तरुणांच्या मनात विज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढेल असा विधास त्यांनी व्यक्त केला आहे वैज्ञानिक संशोधनाचे फायदे युवा वर्ग महिला आर्थिक दृष्टया मागास घटक यांच्यापर्यंत पोचले तरच ते परिणामकारक ठरतील असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते विज्ञानानं लोकांचं जीवनमान उंचावण्यात तसंच सर्वांगीण विकासात योगदान द्यावं असं राष्ट्रपती म्हणाले विज्ञान क्षेत्रात महिला ही या वर्षाची राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यपीठात प्रवेश घ्यायला महिलांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती म्हणाले

लोकांमध्ये सुसंवाद आणि विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस संपूर्ण दिल्लीत शांतता समित्यांच्या बैठका घेत आहेत काल गृहमंत्री अमित शाह यांनी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला आणि लोकांनी अफवांवर विधास ठेवू नये असं आवाहन केलं आहे दरम्यान दिल्ली पोलसांच्या कायदा सुव्यवस्था विभागाचे विशेष आयुक्त एस एन श्रीवास्तव यांना दिल्ली पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे कारण वर्तमान पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत

केंद्रिय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आतर मंत्रालयीन मंजुरी समितीच्या बैठकांमधे याबाबत निर्णय झाले

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्लीत ईशान्येकडच्या राज्यांशी संबंधित विकास मंत्रालयाची आढावा बैठक घेतली या बैठकीला विकास मंत्रालयाचे सचिव वरिष्ठ अधिकारी आणि उत्तर पूर्व परिषदेचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत मंत्रालयाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली

तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकासाचं शिक्षण हे रोजगारभिमुख असलं पाहिजे असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी म्हटलं आहे

जम्मू कश्मीरमधे रोजगार आणि कौशल्य विकास वाढण्यात तंत्रशिक्षण विभाग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असं ते म्हणाले आय टी आय पॉलिटेक्नीक आणि कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांमधे प्रशिक्षण साहित्याचं आधुनिकीकरण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले स्थापत्यविशारदानीं पर्यावरण स्नेही बांधकामांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे

दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आलं आहे आणि जागतिक शांततेसाठी पाकिस्तानसारख्या देशांविरुद्ध भारताला बड्या राष्ट्रांचा पाठिंबा मिळत आहे असं सरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली क्रे एका चर्चासत्रात बोलत होते गेल्या काही वर्षांत पाकिस्तानवर सामुहिक राजनैतिक दबावाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे मात्र जोपर्यंत दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान निर्माण करुन देत असल्याबद्दल पाकिस्तानला उघडपणे जबाबदार ठरवलं जात नाही तोपर्यंत पाकिस्तान दुटप्पीपणा आणि लबाडीचं धोरण चालूच ठेवेल असं राजनाथ सिंग म्हणाले पाकिस्तानात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसारखी वागणूक मिळणारे हाफीज सईदसारखे दहशतवादी सध्या गजाआड आहे मात्र तेवढं पुरेसं नाही असं ते म्हणाले आमच्या सीमेपलीकडेही दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान मिळू शकणार नाही असा स्पष्ट संदेश बालाकोट हवाई हल्ला करुन भारतानं दिला आहे आमचा निर्धार आणि क्षमता या हल्ल्यानं दाखवून दिला आहे असंही ते म्हणाले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचंही काल भाषण झालं नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यावर असून या प्राणघातक आजाराशी जगभरातले देश झगडत असल्यानं हे संकट विक्वव्यापी होत असल्याचं दिसत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ

तर जपान आणि िवकनं शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे

पाकिस्ताननं दहशतवादी गटांना सक्रीय पाठिंबा देणं थांबवावं आणि आपल्या जनतेच्या कल्याणाकडे अधिक लक्ष द्यावं असं भारतानं म्हटलं आहे

सागरी सीमा रेषेचं उल्लंघन केल्याप्रकरणी तामिळनाडूच्या सागरी पोलिसांनी श्रीलंकेच्या पाच मच्छीमारांना अटक केली